सध्या या भागात जोरदार पाऊस सुरू आहे सायंकाळी हे वादळ बांगला देशाच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे दरम्यान या वादळामुळे कोलकत्ता विमानतळांवरची उड्डाणं काल द्पारी तीन वाजल्यापासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत थांबवण्यात आली आहेत किनाऱ्यावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे ओडिशात काल या वादळानं अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं पुरी इथं मोबाईल आणि वीज सेवा ठप्प झाली असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितलं

आतापर्यंत यावादळामुळे आठ जणांचा मृत्यु झाला आहे

सैन्य दलाचा एक जवान यात जखमी झाला आहे शोपिया जिल्ह्यात अदखारा गावात अकराव्या ब्र् हान वाणी गटाचा दहशतवादी लतीफ अहमद दार उर्फ लतीफ टायगर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना या कारवाईत ठार करण्यात आलं लतीफ टायगर हा ब्रऱ्हाण वाणी गटाचा जिवंत असलेला एकमेव दहशतवादी होता त्याच्या मृत्यू बरोबरच आता बुऱ्हाण वाणी गटाचा खात्मा झाला आहे सैन्य केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलातर्फे या भागात तपास आणि नाकेबंदीची कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर काल पहाटे ही चकमक उडाली होती

काल हैद्राबाद इथं ते वार्ताहरांशी बोलत होते

या घटनेकडे सरकार एक आव्हान म्हणून बघत असल्याचं अहीर यांनी यावेळी सांगितलं आतापर्यंत नक्षलवाद्यांवर सरकारने वचक निर्माण केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हा हल्ला केला मात्र यातील कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे आरक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चालू वर्षापासून लागू करण्यास नकार दिला होता त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते

यामध्ये उत्तरप्रदेश राजस्थान मध्य प्रदेश पश्चिम बंगाल बिहार झारखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांचा समावेश आहे सोमवारी सहा मे रोजी या टप्प्यासाठी मतदान होणार आहे प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यानं सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही प्रचार जोरात करत आहेत यानिमित्त प्रचार सभा फेऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठका यावर भर दिला जात आहे

दानवे यांनी आपले जावई शिव स्वराज्य पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे असं पी टीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटले आहे मात्र तरीही आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ असा दावा खैरे यांनी व्यक्त केला आहे याबाबत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार केली असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाचे राज्य सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघात भाजपने खैरे यांचाच प्रचार केला असल्याचा दावा एका पत्रकाद्वारे केला आहे

या काळात औरंगाबाद जिल्हा परिषदेत वासुदेव सोळंके व्ही

परदेशी आणि के

क्षीरसागर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते

यवतमाळ जिल्ह्यातले शहीद जवान अग्रमन रहाटे यांच्या पार्थिव देहावर आर्णी ताल्क्यातल्या तरोडा इथं तर बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शहीद जवान तौसिफ शेख यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले ब्लडाणा जिल्ह्यातल्या राज् गायकवाड या जवानावर मेहकर इथं तर सर्जेराव खार्डे यांच्या पार्थिवावर आळंद या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले किशोर बोबटे लक्ष्मण कोडपे शाहूदास मडावी पुरणशहा डुग्गा प्रमोद भोयर आणि योगाजी हलामी यांच्यावर गडचिरोली जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले

जालना नगर परिषदेचे नगर अभियंता राजेश बगळे यांच्या फिर्यादीवरुन या शेतकऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत व्हॉल्व्हची नासधूस करुन या पाईपलाईनमधले पाणी चोरले जात असल्याचं निदर्शनास आढळून आल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले

दरम्यान या चोरी आणि पाणीगळतीमुळे जालना शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे

या प्रार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी जालना देऊळगावराजा मार्गावर दीड तास रास्तारोको आंदोलन केलं त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान नगरपालिकेच्या पाणीप्रवठा अभियंत्यांनी पाणीप्रवठ्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागं घेतलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सोनाजी दळवी सुरेखा दळवी आणि पूजा दळवी अशी या तिघांची नावं असून गॅसची गळती झाल्यामुळं एकापाठोपाठ दोन स्फोट झाले आणि झोपेत असलेल्या या तिघांचा होरपळून मृत्यु झाला

लवकरच खरिपाचा हंगाम सुरू होणार असल्यानं शेतकऱ्यांना विकण्यासाठी हे खत बाजारात जाणार होतं या प्रकरणी जिल्हा गुण नियंत्रक सयप्पा गरांडे यांच्या तक्रारीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शहरातल्या भूगर्भातील पाण्याची पातळी खूपच खोल गेली असल्यानं जल पुनर्भरण शहरासाठी अत्यावश्यक झालं असल्याचं ते म्हणाले

नांदेड भोकर हदगाव मुखेड लोहा हिमायतनगर देगलूर आणि किनवट या तालुक्यांमध्ये ही पाणीटंचाई जाणवत आहे